मतदार मोठया संख्येनं आपला हक्क बजावण्यासाठी येत असल्याचं चित्र आतापर्यंत दिसलं आहे असं वरीष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी काल दिल्लीत बातमीदारांना सांगितलं

काही ठिकाणी संध्याकाळी सहा नंतर मतदारांच्या रांगा असल्यानं उशीरापर्यंत मतदान सुरु होतं दिवसभरात कुठंही अनुचित प्रकार घडला नसून मतदान शांततेत पार पडलं असं ते म्हणाले मतदार संघनिहाय काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी आहे

पुढच्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे विरोधी पक्ष परीक्षेत नापास होणाऱ्या शाळकरी मुलांप्रमाणे आपल्या दयनीय कामगिरीचा ठपका लेक्ट्रानिक मतदान यंत्रावर ठेवत असल्याची टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे ते आज झारखंडमधे लोहारडागा क्रिं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते कॉप्रेसवर त्यांनी जोरदार टीका केली पाकिस्तानला धमकावणं अश्रु ढाळणं कॉंप्रेसनं थांबवावं असं ते म्हणाले लष्करी जवानांचं नितीधैर्य खचवणाऱ्या लोकांचा पाडाव झाला पाहिजे असंही ते म्हणाले जागत कुठंही राहत असलेल्या भारतीयांची जबाबदारी आपली आहे असं सांगून विकमधे अडकलेल्या परिचारिकांसाठी आपल्या सरकारनं योग्य पावलं उचलली पाहिजेत असं त्यांनी सांगितलं

देशभरात विविधि ठिकाणी राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आज होत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा बिरभूम आणि नडिया जिल्ह्यात होणार आहेत भाजपाअध्यक्ष अमित शहा बिहारमधे मुंगेर बेगुसराय आणि समस्तीपूर इं सभा घेणार आहेत काँप्रेसअध्यक्ष राहल गांधी लखीमपूर खेरी उन्नाव आणि कानपूर इं प्रचारसभा घेतील पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गाधी वड्रा हमीरपूर आणि फतेहपूर ओं प्रचारसभेत सहभागी होतील मिदनापूर आणि हावडा जिल्ह्यात भाजपानेत्या निर्मला सीतारामण यांच्या प्रचारसभा होणार आहेत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचारसभा ह्गळी आणि नडिया जिल्ह्यात होतील दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी आज होत आहे या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या शुक्रवारपर्यंत आहे

आसामच्या करीमगंज आणि स्वयंशासित जिल्हा मतदारसंघातल्या पाच मतदान केंद्रावर आज फेरमतदान सुरू आहे करीमगंज मतदारसंघातल्या चार तर स्वयंशासित जिल्ह्याच्या मतदारसंघातल्या एका मतदानकेंद्रावर मतदान शांततेत सुरु असल्याचं प्रशासकीय अधिका यांनी सांगितलं या दोन्ही मतदासंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं होतं हे मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे निवडणूक आयोगाच्या मतदानाविषयी मतदाराचं शिक्षण आणि सहभाग या कार्यक्रमांतर्गत जम्मू कश्मीरमधे कारगिलचे जिल्हा निवडणूक अधिकारी बसीर उल हक यांनी एका अभियानाचं उद्घाटन केलं या आभियानांतर्गत सुरु नदीच्या भोवतालल्या चार किलोमीटरहून जास्त परिसरात एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली स्वच्छता आणि आरोग्य हे देशासमोरचे दोन मुख्य मुद्दे आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं अभिनेते अक्षयकुमार यांना दिलेल्या बिगर राजकीय मुलाखतीत ते बोलत होते महात्मा गांधीच्या स्वच्छता मोहीमेमुळे मी नेहमी प्रभावित झालो असं मोदी यांनी सांगितलं नऊ कोटीहून अधिक स्वच्छता गृहांची निर्मिती केल्याचं श्रेय त्यांनी देशाला दिलं देशाच्या कल्याणासाठी काम करण्याचा अनुभव गुजरातचे मुख्यमंत्री असताना मिळाला असं मोदी म्हणाले विरोधी पक्षात माझे खूप चांगले मित्र आहेत पश्विम बंगालच्या ममता बॅनर्जी मला मिठाई आणि कपडे भेट देतात असं मोदी यांनी सांगितलं कॉंग्रेसनेते गुलाम नवी आझाद यांच्याबरोबरचे अनुभव देखील मोदी यांनी सांगितलं

वायव्य दिल्लीचे भाजपाचे उमेदवार उदित राज यांनी आज काँप्रेसमधे प्रवेश केला काँप्रेसअध्यक्ष राहुल गांधी यावेळी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत भाजपानं त्यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते नाराज होते नीट परीक्षेतले गुण हाच एकमेव निकष असेल मूळ रहिवासी असल्याच्या आधारे आरक्षणाला प्राधान्य दिलं जाणार नाही असा निर्णय पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं दिला आहे न्यायमूर्ती महेश ग्रोवर आणि न्यायमूर्ती ललित बत्रा यांच्या पीठानं हा निर्णय दिला

व्हिसा संपलेल्या भारतीयांना एक्झिट व्हिसा मिळवून देण्यात भारतीय दूतावास मदत करत आहे सध्या विमानतळ कार्यानिव्त आहे त्यामुळे भारतीयांनी या संधीचा फायदा घ्यावा असं स्वराज यांनी ट्विटद्वारे सांगितलं त्रिपोलीत राहणाऱ्या भारतीयांनी ताबडतोब हा युद्धग्रस्त देश सोडावा भारत सरकार नंतर भारतीयांना त्या भागातून बाहेर काढू शकणार नाही असं स्वराज यांनी स्पष्ट केलं आहे श्रीलंकेत गेल्या रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बँम्बस्फोट घडवण्यात नऊ जणांचं आत्मघातकी पथक सामील होतं

आठ ठिकाणी दिसून आलेल्या आठ आत्मघातकी दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात यश आलं आहे नववी व्यक्ती पथकाचा म्होरक्या हा नॅशनल तो डे जमात या दहशतवादी गटात सहभागी होता

श्रीलंकेचे संरक्षण मंत्री रुवन विजेवदेंना यांनी आज ही माहिती दिली आणखी दहशतवादी हल्ल्यांची शक्यता असली तरी दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आणू असं आक्वासन त्यांनी दिलं हल्लेखोरांमधे सुखवस्तू कुटुंबातून आलेले ब्रिटनमधे शिक्षण घेतलेल्यांचा समावेश असल्याचं सांगून विजेवर्देना यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आणखी दोन स्फोटांचं वृत्त पसरल्यानं आज कोलंबोसह देशाच्या त्विर भागांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं मात्र संशयास्पद वस्तू आढळल्यावर ते दोन नियंत्रित स्फोट घडवल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेन यांनी यापूर्वीच दहशतवादावर मात करुन परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आधासन जनतेला दिलं आहे